यावेळी उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर मंत्रिमंडळातले सदस्य विविध राज्यांचे राज्यपाल वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते तत्पूर्वी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी स्वराज यांचं अंत्यदर्शन घेतलं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा बसपा प्रमुख मायावती भाजपा खासदार हेमा मालिनी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी तृणमूल काँप्रिसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी स्वराज यांचं अंत्यदर्शन घेतलं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी आणि योगगुरु रामदेव यांनी स्वराज यांना आदरांजली वाहिली स्वराज यांच्या निधनानं भाजपाबरोबरचं संपूर्ण राजकीय जगताची हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपा अध्यक्ष यांनी अमित शहा यांनी व्यक्त केली राज्यसभेनं आज माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली तीन वेळा सभागृहाच्या सदस्य असलेल्या सुषमा स्वराज यांनी आपल्या चार दशकांच्या सार्वजनिक जीवनात एक अनुकरणीय व्यक्ती म्हणून आपलं स्थान निर्माण केलं असं अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं स्वराज यांच्या निधनामुळे देशानं एक कुशल प्रशासक प्रभावी संसदपटू आणि लोकांचा खरा आवाज गमावला आहे असं ते म्हणाले त्यानंतर सदस्यांनी दोन मिनीटं मौन पाळून स्वराज यांना आदरांजली वाहिली त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज अनिश्वित काळासाठी तहकूब केलं सुषमा स्वराज महान संसद पटू होत्या त्यांच्या जाण्यानं कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सुर्यप्रकाश यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे

माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या सन्मानार्थ दिल्ली आणि हरियाणा राज्यानं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळ पूर्तीचा कार्यक्रम आज गांधीनगर शिं होणार होता परंतु गुजरात सरकारनं आज सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल परदेशातूनही शोक व्यक्त होत आहे बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे लंडनमधील शोक संदेशात शेख हसीना म्हणाल्या की त्यांच्या निधनांनं बांग्लादेशनं एक चांगला मित्र गमावला बांग्लादेश आणि भारतामधील संबंधांना एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं स्वराज यांचं योगदान बांग्लादेशच्या कायम स्मरणात राहील असंही हसीना म्हणाल्या नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपक्रमार ग्यवाली म्हणाले की माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनांनं भारत आणि नेपाळचं फार मोठं नुकसान झालं असून स्वराज अतिशय विश्वासू आणि नेपाळचे चांगल्या सुहृद होत्या

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल चीननं दुःख व्यक्त केलं आहे यासंदर्भात चीनच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयानं लेखी निवदेन प्रसिद्ध करुन स्वराज यांच्या कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चीनला अनेकदा भेट दिली आणि चीन आणि भारत यांचे संबंध वृद्धिंगत करण्यात महत्वाचं योगदानं दिलं असं चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटलं आहे

याबाबतची अधिसूचना विधी आणि न्याय मंत्रालयानं जारी केली आहे

शेजारी देशांच्या अंतर्गत प्रश्रांवर आपला देश कधीच टिप्पणी करत नाही असं बांग्लादेशच्या सत्ताधारी अवामी लीगचे सरचिटणीस तसंच रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबैदूल कादर यांनी सांगितलं ढाका श्वे एका कार्यक्रमात ते बोलत होते

प्रत्येक सार्वभौमिक देशाला आपल्या अंतर्गत कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे असंही मालदीवनं म्हटलं आहे

रिझर्व्ह बँकनं चालू आर्थिक वर्षासाठीचा तिसरा पतधोरण आढावा आज जाहीर केला

नाणेविषयक आणि पतधोरण समितीनं मुंबईत सोमवारपासून सुरु असलेल्या बैठकीत अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला समितीनं केलेली ही सलग चौथी दर कपात आहे

राज्यसभेचं कामकाज आज अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आलं

व्यंकय्या नायडू यांनी दिली यंदाचं सत्र गेल्या पाच वर्षातलं सर्वोत्तम सत्र ठरलं असं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातलं सर्वोच्च न्यायालय सुधारणा विधेयक चर्चेशिवाय लोकसभेला परत पाठवलं सरकारनं जम्मू आणि काश्मीर आरक्षण द्वितीय सुधारणा विधेयक आज राज्यसभेतून काढून घेतलं तत्पूर्वी लोकसभेतूनही ते मागे घेण्यात आलं

ओदिशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्य आयुक्त बी

सेठी म्हणाले मुसळधार पावसामुळे दक्षिण ओदिशातील मलकानगिरी रायगडा कोरापुट कंधमाल आणि गजपती जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत तसंच अंबाडोला स्टेशनवर तीन मालगाड्या रुळावरुन घसरल्या आहेत रूळ पाण्याखाली गेल्यानं अनेक गाड्या रद्द होऊन त्रेर ठिकाणाहून वळविण्यात आल्या आहेत कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातली पूर परिस्थिती गंभीर असून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे एनडीआरएफच्या जोडीला लष्कर नौदल आणि हवाई दलाचे पथक सुद्धा शें दाखल झाली आहेत

अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला आहे कोल्हापूरमधे आजही जोरदार पाऊस सुरु आहे

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज कोल्हापूर शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली राज्यात पूरग्रस्त भागात पिण्याचं पाणी आरोग्यसुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग खेल्या जिल्हाधिका यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला पूरग्रस्त भागातल्या पिकांच्या नुकसानीचं तातडीनं सर्वेक्षण करायचे आदेशही त्यांनी दिले अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुस या दिवशीदेखील कोणताही तोडगा निघाला नाही मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पाच न्यायधीशांच्या पीठासमोर निर्मोही आखाड्याचे वकील सुशील जैन यांनी आज युक्तिवाद केला सियामचे अध्यक्ष राजन वाढेरा यांनी सरकारला वाहन क्षेत्राला बळकटी आणण्याकरता वस्तू सेवा करांत सवलत देण्याची विनंती केली आहे